अंतराळ संशोधनाच्या उत्तुंग ध्येयातून प्रेरित झालेल्या इस्रोबरोबर भविष्यात सौर यंत्रणेच्या शोधासाठी उत्सुक असल्याचं नासानं प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे

लँडरचा संपर्क तुटला असला तरी चंद्राच्या संशोधन अभियानात ही यंत्रणा महत्त्वपूर्ण योगदान देत आहे असंही नासानं म्हटलं आहे

विधानसभा निवडणुकीला सामोरं जाताना महापुरामुळे निर्माण झालेले प्रश्न सोडवण्याचे प्रयत्न केले पाहिजेत असे मत महसूल आणि बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केलं आहे ते आज सांगलीत भाजपाच्या बूथ समिती कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते

त्यांच्यापुढे निवारा शेती सुधारणा औषधपाणी यासारखे प्रश्र उपस्थित झाले आहेत या लोकांच्या पाठिशी सरकार ठामपणे उभं राहील पूरग्रस्त लोकांना सर्व प्रकारची मदत उपलब्ध करून दिली जाईल अशी ग्वाही त्यांनी दिली

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी ही माहिती दिली सांगलीतल्या विश्रामबाग इथं उभारलेल्या रेल्वे उड्डाणपुलाचं लोकार्पण त्यांच्या हस्ते झालं त्यावेळी ते बोलत होते

या पुलाचा प्रत्यक्ष वापर आजपासून सुरू झाला ज्येष्ठ वकील आणि माजी कायदामंत्री खासदार राम जेठमलानी यांचं आज सकाळी निधन झालं

ते राज्यसभेत राष्ट्रीय जनता दलाचे खासदार होते यापूर्वी दोन वेळा भाजपचे खासदार म्हणून निवडून आले होते

गेल्या दोन आठवड्यांपासून ते आजारी होते नवी दिल्लीतल्या निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला जेठमलानी यांच्या पार्थिवावर दिल्लीच्या लोदी रोड स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येतील पाकिस्तान मधल्या सिंध प्रांतात जन्मलेले राम जेठमलानी फाळणीनंतर भारतात आले कायद्याचं न्यायसंस्थेचं सखोल ज्ञान आणि युक्तीवादाचं कौशल्य या जोरावर ते देशातले नामवंत वकील बनले हर्षद मेहता नरसिंह राव लालकृष्ण अडवाणी आर्दीचं वकीलपत्र त्यांनी घेतलं होतं राजीव गांधी इंदिरा गांधी यांच्या मारेकऱ्यांचं वकीलपत्र देखील त्यांनी घेतलं होतं त्यामुळे त्यांच्यावर चौफेर टीका झाली केतन पारेख कुख्यात गुंड हाजी मस्तान यांचे देखील ते वकील होते सोहराबुद्दीन प्रकरणात अमित शहा यांची बाजूदेखील त्यांनी ठामपणे मांडली होती राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच गृहमंत्री अमित शहा यांनी जेठमलानी यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केलं आहे जेठमलानी हे भारतातले एक हुशार बुद्वीमान व्यक्ती होते असं उपराष्ट्रपतीएम व्यंकय्या नायडू यांनी म्हटलं आहे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंनी जेठमलानी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचं अंतिम दर्शन घेतलं भारतानं एक महान कायदेतज्ञ गमावल्याची खंत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आपल्या शोक संदेशात व्यक्त केली कायदेमंत्री रवी शंकर प्रसाद यांनी जेठमलानींच्या निधनावर तीव्र शोक व्यक्त केला ते एक निष्णात वकील तसंच स्पष्टवक्ते होते अशा शब्दांत माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी आदरांजली वाहिली जेठमलानी यांच्या निधनानं आपण देशातलवा एक निष्णात कायदेपंडित गमावला आहे अशा शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आदरांजली अर्पण केली आहे चांद्रयान दोनच्या विक्रम लँडरचा ठावठिकाणा कळला असल्याची माहिती इस्रोचे प्रमुख के सिवन यांनी आज दिली चांद्रयानच्या ऑबिंटरनं लँडरचे फोटो पाठवले असल्याचं त्यांनी सांगितलं विक्रमशी अद्याप संपर्क प्रस्थापित झाला नसून त्यासाठी प्रयत्न सुरु आहेत असं ते म्हणाले सिंधुदुर्ग जिल्ह्यात रात्रीपासून पावसाचा जोर कायम आहे

मुंबईत आज आणि उद्या जोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे

फेरीवाल्यांसाठी मुंबई महानगरपालिकेनं तयार केलेल्या धोरणाची अंमलबजावणी अंतिम टप्प्यात आली असून परवाना देण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होणार आहे मुंबईतल्या अधिकृत फेरीवाल्यांचा परवाना स्मार्ट कार्ड आणि जीपीएसनं जोडण्यात येणार असल्यानं फेरीवाला कोणता व्यवसाय करतो आणि निश्चित केलेल्या जागेवरच बसतो का याची माहिती पालिकेला मिळणार आहे